केल्याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती आजपासून संपूर्ण महिना राष्ट्रीय पोषण माह म्हणून साजरा केला जाणार

मान्यता

निवडणूक आयोग आजपासून देशभरात मतदार पडताळणीची भव्य मोहीम सुरू करणार परंपरांगत लघू उद्योगांना चालना देण्यासाठी आपल्या मंत्रालयाने रेल्वे मंत्रालयासोबत चर्चा करून देशातील सुमारे चारशे रेल्वे स्थानकांवर चहासाठी मातीचे कुल्हड वापरण्याचा निर्णय घेतला असून यामूळे मातीकाम करणाऱ्या कारागिरांना रोजगार मिळेल अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग जहाज बांधणी मंत्री तसेच केंद्रीय सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात दिली केंद्रीय सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालया अंतर्गत एम

विकास संस्था नागपूर आणि स्वयंम् फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज वर्धमान नगरस्थित परंपरा लोंन इथं सुशिक्षित बेरोजगारांना एम

च्या योजनाविषयी जागृत करण्यासाठी स्वयंरोजगार प्रेरणा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते या अभियानाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते आपल्या देशात अगरबतीची आयात चीन मधून होत असून यामुळे देशातील अगरबती व्यवसायावर याचा परिणाम होत होता यावर उपाय म्हणून सरकारने आता अगरबतीवर तीस टक्के आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय कालच घेतला यामूळे अगरबत्ती व्यवसाय अधिक किफायतशीर होईल असा विश्वास गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात एम

एम ई

एस एम ई क्षेत्रात निर्माण करण्याचे लक्ष्य आपण ठेवले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले

मंडळाचे अध्यक्ष डों विलास बर्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला स्रूवात झाली यावेळी मंडळाचे सदस्य सचिव यांनी बैठकीतील विषयांसंबंधी माहिती दिली तर मंडळाचे सदस्य डॉ जयंत वडतकर यांनी अमरावती जिल्ह्याकरीता तयार केलेल्या लोक जैवविविधता नोंदवही बेसलाईन डाटा या प्रस्तकाचं विमोचन विकास खारगे प्रधान सचिव आणि इतर सन्माननीय सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आला भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आज चांद्रयान दोनची कक्षा कमी करण्यासाठीच्या अंतिम फेरीसाठी सज्ज आहे आज सायंकाळपासून इस्रोकडून याच्या संचालनाला सुरूवात होईल हे संचालन पूर्ण झाल्यानंतर चांद्रयान दोन चंद्रापासून सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर चक्रीय ध्वीय कक्षेत पोहोचेल चांद्रयानाचं हे महत्वपूर्ण संचालन आर्बिटरमधल्या आनबोर्ड प्रणालीच्या माध्यमातून केलं जाणार आहे चांद्रयान दोनच्या पुढच्या प्रवासासाठी परिस्थिती अनुकूल असून उद्या चांद्रयानामधला लॅण्डर विक्रम आर्बिटरपासून वेगळा होईल रोव्हर प्रज्ञानला घेऊन जाणारा लॅण्डर सात सप्टेंबरला चंद्राच्या दक्षिण ध्रवावरच्या पृष्ठभागाला हलका स्पर्श करेल सुधारित मोटार वाहन कायद्यातल्या तरतुदी आजपासून लागू झाल्या आहेत सुधारित कायद्यात वाहत्कीच्या नियमांचं उल्लंघन केलं तर दंडाच्या रकमेत मोठी वाढ केली आहे सिग्नल तोडला तर पूर्वीच्या एक हजार रूपयांऐवजी पाच हजार रूपये गाडी चालवताना सीट बेल्ट लावला नाही तर आता शंभर रूपयांऐवजी एक हजार रूपये बेकायदेशीरपणे गाडी चालवणाऱ्याला पाच हजार मद्यप्राशन करून गाडी चालवली तर दहा हजार विनापरवाना गाडी चालवली तर पाच हजार तसंच विमा कागदपत्रांशिवाय गाडी चालवली तर दोन हजाराचा दंड ठोठावला जाणार आहे आज पासून सुरू झालेला संपूर्ण महिना राष्ट्रीय पोषण माह म्हणून साजरा केला जाणार असून पूरक आहार ही त्याबाबत मध्यवर्ती कल्पना आहे

मागील महिन्यात मन की बात या कार्यक्रमात कुपोषणावर भाष्य करीत असताना पंतप्रधन म्हणाले होते की कुपोषण हे जाणीव कमतरता यामुळं गरीब आणि सधन कुटूंबातील बालक याला बळी पडत आहेत यापूर्वीच केंद्रीय माता आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी आंगणवाडी सेविकांना घरोघरी जाऊन पोषण आहाराविषयी जनजागृती करण्याचं आव्हानही केलं होतं या पोषण माह उपक्रमासाठी पोषण अभियानाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी योगदान देण्याचं आवाहन कृषीमंत्री तसंच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल बोंडे यांनी केलं

तर राज्यातील एक हजार गावांमध्ये ही मोहीम आयोजित करण्यात येत आहे माता आणि बालक यांच्या आरोग्य पोषण स्थितीमध्ये सुधारणा करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्वेश आहे पोषण इंडिया कार्यक्रम हा आरोग्य आणि आय सी डी एस विभागाच्या समन्वयांनी प्रभावीपणे राबविण्यात येत आहे

माता आणि बालकाला पोषक आहार आणि चांगली आरोग्य सेवा मिळावी तसेच क्पोषण मुक्तीसाठी माता बालक पोषण अभियान अत्यंत महत्वाचे आहे यासाठी सर्वस्तरावर हे अभियान प्रभावीपणे राबवावे तसेच क्पोषण मुक्तीच्या चळवळीचे जनआंदोलन होवून प्रत्येक मूल क्पोषणमुक्त व्हावे असे प्रतिपादन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे यांनी केले नागपूर जिल्हा परिषदेच्या सभागृहात आज पोषण अभियानाचे उद्वाटन फुटाणे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते माता आणि बालक पोषण आहार अभियान मिशन मोडवर राबवून ग्रामीण भागात या अभियानाच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी एकमेकांशी उतम समन्वय साधावा पोषण आहार हे केंद्र सरकारचे महत्वाकांक्षी अभियान आहे माता आणि बालकांना सशक्त बनविण्यासाठी पोषण महिन्याचे नियोजन करण्यात आले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्पोषणमुक्त भारतासाठी पोषण अभियान यशस्वीपणे राबवून लाभार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करावी यावर विशेष भर दिला आहे पोषक आहार आणि चांगले आरोग्य सेवा मिळण्यासाठी आणि क्पोषण दूर होण्यासाठीच्या विविध उपाययोजना आणि उपक्रमांमध्ये सर्वांनी सहभाग घेवून कुपोषण मुक्तीकडे वाटचाल करु या असा विश्वास फ्टाणे यांनी यावेळी व्यक्त केला देशातल्या पाच राज्यांमध्ये नवीन राज्यपालांच्या नियुक्तीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज मान्यता दिली आहे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंग कोश्यारी यांची निय्क्ती करण्यात आली आहे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे स्वतंत्र उत्तराखंड राज्याचे पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत

माजी केंद्रीय मंत्री आरिफ मोहम्मद खान हे केरळचे कलराज मिश्र हे राजस्थानचे तर माजी केंद्रीय मंत्री बंडारू दतात्रेय हिमाचल प्रदेशचे राज्यपाल असतील तेलंगणाच्या राज्यपालपदाची जबाबदारी डॉक्टर तमिलीसाई सुंदरराजन यांच्यावर सोपवण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे पंतप्रधान मुद्रा योजर्नेतर्गत छोट़या आणि गरजू व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी मदत व्हावी या उद्देशाने बँकांकडून खेळते भांडवल देण्यात येणार आहे यासाठी यवतमाळचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी न्कतीच बँकर्सची बैठक घेतली जिल्हाधिकाऱ्यांच्या या अभिनव उपक्रमाची बँकर्स आणि प्रशासनाच्यावतीने लगेच अंमलबजावणी सुरू झाली असून राष्ट्रीयकृत बँका खाजगी बँका आणि ग्रामीण बँकेद्वारे विशेष मोहीम राबविण्यात आली यात बाभुळगाव यवतमाळ पुसद दारव्हा कळंब राळेगाव येथील बाजारपेठेत तसेच रस्त्यावरील छोट्या द्कानदारांपर्यंत तालुका प्रशासनाचे अधिकारी मंडळ अधिकारी तलाठी यांच्यासोबत बँकेचे प्रतिनिधी आणि अधिकारी यांनी छोटया व्यवसायकांच्या दकानापर्यंत जाऊन त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला तसेच त्यांना या विशेष मोहीमेची माहिती देण्यात आली लातूर शहराच्या पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे नियोजन सुरू आहे उजनीचे पाणी लातूरपर्यंत आणले जाईल असं आश्वासन देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याला द्वष्काळातून बाहेर काढण्यासाठी सरकारचे प्रामाणिक प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलं आहे भाजपच्या महाजनादेश यात्रेनिमित्त लातूर इथं झालेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते वॉटर ग्रीड योजनेच्या औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याच्या निविदा निघाल्या आहेत लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यासाठी आचारसंहितेच्या आत निविदा काढण्याचा आपला प्रयत्न आहे असंही ते म्हणाले महाजनादेश यावेच्या द्रसऱ्या टप्प्याचा समारोप आज सायंकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत होणार आहे मुंबईहून चिपळूणकडे जाणाऱ्या एस टी महामंडळाच्या धावत्या बसला आग लागल्याची घटना आज सकाळी मुंबई गोवा महामार्गावर घडली

जसप्रित ब्मराहची हॅट्रिक हब्मा विहाराची पहीलं शतक इसान शर्माचं कसोटी सामन्यातील पहिलं अर्धशतक यामुळं भारताची भक्कम स्थिती राखण्यास मदत झाली आहे

निवडणूक आयोग आजपासून देशभरात मतदार पडताळणीची भव्य मोहीम सुरू करणार आहे

या अंतर्गत प्रत्येक क्टंबातील कोणत्याही एका मतदारांना य्जर नेम आणि पासवर्ड देण्यात येईल तो सदस्य मतदार नोंदणीशी संबंधित सर्व कागदपत्रे अपलोड करणे आणि स्वतःचे तसचं क्ट्ंबातील सदस्यांचे तपशील भरु शकेल त्यानंतर या तपशीलांची विभाग स्तरीय अधिकाऱ्याद्वारे पडताळणी केली जाईल असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे